त्यात मुंबई अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठी जपान येनमध्ये देणार असलेल्या कर्जविषयक कराराचा समावेश आहे या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आवे यांनी घेतला भारतीय नौदल आणि जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठीच्या करारावरही आज सह्या झाल्या

तत्पूर्वी या दोन्ही नेत्यांनी द्वीपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक विषयावर चर्चा केली तेराव्या वार्षिक शिखरपरिषदेसाठी प्रधानमंत्री सध्या जपान दौऱ्यावर असून आज झालेल्या शिष्टमंडळस्तरीय चर्चेत त्यांनी दोनास दोन संवादाला मान्यता दिली सायबर स्पेस आरोग्य संरक्षण सागर ते अवकाश अशा प्रत्येक क्षेत्रातली भागीदारी अधिक मजबूत करायला दोन्ही देशांनी मान्यता दिली शासनानं दुष्काळसदूश म्हणून नुकत्याच जाहीर केलेल्या तालुक्यांमधल्या विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी एसटीचा मोफत प्रवास सवलत पास देण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे

अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाला आज स्थगित करावा लागला आज या धरणातून एक हजार नऊशे दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडलं जाणार होतं मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासनानं पाणी सोडलं नाही निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडू नये या मागणीसाठी अकोले तालुक्यातले शेतकरीही प्रवरा नदीच्या पुलावर काल रात्रीपासून ठिय्या आंदोलन करत आहेत या मागणीसाठी अकोले शहरातही शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला दरम्यान नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून जायकवाडीसाठी उद्या सकाळी पाणी सोडलं जाणार आहे उद्यापासून सलग तीन दिवस दारणा धरणातून पंधरा हजार क्यूसेक तर गंगापूर धरणातून तीन हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्रशासनानं यासाठी पोलिस बंदोबस्त केला आहे मन प्रफुल्लित करून जीवन सन्मार्गावर आणण्याची ताकद संगीत कलेमध्ये आहे असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे मुंबईत जुहू उिकॉन क्विल्या सभागृहात दिल्लीतल्या अक्स या संस्थेतर्फे आयोजित नवरत्न सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते यावेळी सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर ओरिसी नृत्यगुरु रवींद्र अतिबुधी कथ्थक नृत्यांगना उमा डोगरा पटकथा लेखक कमलेश पांडे यांच्यासह नऊ मान्यवरांना आठवले यांच्या हस्ते नवरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं राज्य शासनाच्या आणि त्विर पात्र कर्मचाऱ्यांच्या तीन टक्के वाढीव महागाई भत्त्याची नऊ महिन्याची थकबाकी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनात देण्याचे आदेश राज्य शासनानं जारी केले आहेत अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली

सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वेगवान खेळ करत दमदार पाया रचला

रोहितच्या सोबतीला आलेल्या अंबाती रायडूनं शतक झळकावत धावगतीला आकार देण्यात मोलाचा वाटा उचलला

सार्वजनिक बँका वाहन पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान धातू आणि औषध क्षेत्रातल्या समभागांची मोठी खरेदी झाल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं

रिझर्व्ह बँकेनं रोकड टंचाई कमी करण्यासाठी उचललेल्या या पावलामुळे बाजारात तेजी राहिली आजच्या तेजीचा फायदा प्रामुख्यानं बँकिंग क्षेत्राला झाला

कल्याणजवळ तळोजा खिल्या एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ परिसरात आज मोठा स्फोट झाला

उत्खनन करताना जेसीबी यंत्राखाली रासायनिक पिंप दाबलं गेल्यामुळे हा स्फोट झाल्याचं सुरुवातीच्या वृत्तात म्हटलं आहे स्फोटाचं नक्की करण अजून समजू शकलेलं नाही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोचल्या जिवितहानीचं वृत्त नाही एकशे अड्डयाऐशी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाताना समुद्रात कोसळलेल्या डोनेशियाच्या विमानाचा वैमानिक भारतीय असल्याचं स्पष्ट झालं आहे लायन एअर या विमान कंपनीचं हे विमान जकार्ताहन पंगकल पिनांगला जाताना आज सकाळी हा अपघात घडला कॅप्टन भव्य सुनेजा हे या विमानाचे वैमानिक मूळचे दिल्लीचे असल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे सुनेजा यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं जकार्तातल्या भारतीय दूतावासानं सांगितलं धुळे जिल्ह्यातल्या धुळे शिरपूर शिंदखेडा या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करुन विविध सवलती लागू करायला मंजुरी मिळाली आहे या सवलती या तीनही तालुक्यांमदल्या सर्व गावांना लागू राहतील असं जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलं जळगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार वाय जी महाजन यांचं आज निधन झालं जळगाव जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामकाजातही त्यांचं मोठं योगदान होतं नशिराबाद या त्यांच्या रहात्या गावी आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत त्यांच्या निधनाबद्दल भाजपाचे जेठ नेते एकनाथ खडसे पालकमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी द्रःख व्यक्त केलं आहे कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागात काल कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली तर विदर्भाच्या काही भागात रात्रीचं तापमान सरासरीपेक्षा खुपच घसरलं होतं येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे